देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं कामकाज कर्मचारी संघटनांच्या संपामुळं आज विस्कळित झालं आहे आंदोलकांचा विजया बँक आणि देना बँकेच्या बडोदा बँकेतील विलीनीकरण प्रस्तावाला विरोध आहे बँक कर्मचाऱ्यांच्या विविध नऊ संघटनांनी एकत्र येऊन हा संप पुकारला आहे पीटीआय वृत्तसंस्थेनुसार आठवडाभरात बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला हा दुसरा संप आहे

त्याचा तपशील स्पष्ट व्हायचा आहे काश्मीरमधील प्लवामा जिल्ह्यातील अवंतिप्रा भागात स्रक्षादलांनी आतंकवादी संघटना हिजब्रलचा कमांडर रियाज नाईकोच्यामूळ गावामध्ये अतिरेकी लपले असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर कारवाई सुरू केली आहे पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अवंतीपुरा भागात घेराबंदी करण्यात आली असून कारवाई सुरू आली आहे

तिथं पाणी गोठल्यानं पाणी प्रवठा थांबला आहे हिमाचल प्रदेशात केलाँग इथं उणे नऊ पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली दरम्यान मराठवाड्यामध्ये मात्र दोन दिवसांत थंडी कमी झाली आहे

मंत्री रविशंकर प्रसाद हे विधेयक सदनात सादर करतील या विधेयकात मुस्लीम पतीतर्फे एकाचवेळी तीनदा तलाक म्हणून बेकायदेशीर वैवाहिक संबंध तोडण्याला प्रतिबंध लावणे प्रस्तावित आहे विधेयकामध्ये तीन वेळा तलाक म्हणून संबंध तोडण्याला दंडपात्र गुन्हा ठरवणेही प्रस्तावित असून त्यासाठी तीन वर्षांपर्यंत शिक्षेचा प्रस्ताव आहे भाजपनं पक्ष सदस्यांसाठी या विधेयकावरील चर्चेकरता लोकसभेत उपस्थित राहण्याचा व्हीप काढला आले

लक्ष्मिकांत प्यारेलाल जोडीतले लक्ष्मीकांत यांच्यासाठीचा हा प्रस्कार त्यांच्या कन्येनं स्वीकारला एक लाख रूपये आणि चषक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे तर उषा तिमोथी यांना पन्नास हजार रूपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला

दरम्यान ग्रामीण आणि दुर्गम भागात विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन उपलब्ध होत नसल्यामुळं ही कलचाचणी केवळ मोबाईल एपवर न घेता संगणकावरही घेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी मुख्याध्यापाक संघातर्फे करण्यात आली आहे

चेतेश्वर पुजारानंही अर्धशतक झळकवलं सलामीवीर हनुमा विहारी मात्र केवळ आठ धावांवर बाद झाला